महाराष्ट्रातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्यविभूषण नाट्यकर्मी वामन केंद्रे सामाजिक कार्यकर्ते दांपत्य डॉ रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला अभिनेते प्रभुदेवा संगीतकार शंकर महादेवन् यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं दिवंगत अभिनेते कादरखान यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह आणि अरुण जेटली हे केंद्रीय मंत्री सोहळ्याला उपस्थित होते उर्वरित गौरवमूर्तींना येत्या शनिवारी होणाऱ्या द्सऱ्या टप्प्यातल्या सोहळ्यात पुरस्कार दिले जातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवणार नसल्याचं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे ते आज पुण्यात वार्ताहर परीषदेत बोलत होते लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँप्रेसची उमेदवार यादी लवकरच जाहीर होईल आज संध्याकाळी काही निर्णय होतील असं त्यांनी सांगितलं वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे त्यामुळे ते काँप्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे याबाबतची अधिकृत घोषणा उद्या मुंबईत केली जाईल असे प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी अकोला इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं प्रकाश आंबेडकरांच्या उमेवारीमुळे माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे भाजपानं अद्याप उमेदवार जाहिर केलेला नाही त्यामुळे सोलापूर लोकसभेसाठी विद्यमान खासदार शरद बनसोडे डॉ जयसिध्देश्वर शिवाचार्य स्वामी आणि खासदार अमर साबळे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण आठ कोटी सत्त्याहत्तर लाख तीन हजार चारशे चौऱ्याऐशी मतदार आहेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी काल मुंबईत मंत्रालयात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली ज्या पात्र नागरिकांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदणी केलेली नाही त्यांना त्यांच्या मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी करता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातल्या वाळकेवाडी दूधड ग्रामपंचायतीअंतर्गत चार वाङ्यांवरच्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे माहूर इथं स्मशानभूमीच्या जागेसाठी प्रशासनानं तोङगा काढला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा तिथल्या नागरिकांनीही दिला असल्याचं वृत्त आहे

तिसऱ्या फेरीमध्ये प्रज्ञेशचा सामना इवो कार्लोविक यांच्याशी होणार आहे

त्यांचा सामना नोवाक जोकोविच आणि फांडिओ फोगिनीनी या जोडीशी होणार आहे लातूर जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे जिल्ह्यातल्या आठ मध्यम प्रकल्पांपैकी चार प्रकल्प कोरडे पडले असून उर्वरित चार प्रकल्पांमधे सुमारे तेरा दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे

येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे